नाशिकच्या कळवण बाजारपेठेत उन्हाळ कांद्याला विक्रमी भाव राज्यात प्रगतीपथावर असलेल्या सर्व विकास प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचे आदेश म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत म्ंबई अहमदाबाद ब्लेट ट्रेन प्रकल्पाचाही त्यात समावेश आहे या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या शेतकरी आणि आदिवासींनी प्रकल्पाला विरोध केला आहे ठाकरे यांनी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं की सामान्य माणसांसाठी हे सरकार काम करत असून त्यादृष्टीनं फेरआढाव्याचा आदेश दिला आहे आरेमधल्या कारशेडच्या कामाला दिली तशी स्थगिती आपण ब्लेट ट्रेन प्रकल्पाला दिलेली नाही या म्द्दयांचं राजकारण करणार नाही असं ते म्हणाले राज्याच्या आर्थिक स्थितीबददलची श्वेतपत्रिका सरकार लवकरच प्रसिद्ध करेल असं त्यांनी सांगितलं कर्नाटकातले भाजपा खासदार अनंतक्मार हेगडे यांनी माजी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अल्पकालीन म्ख्यमंत्री होण्याच्या घटनेबाबत केलेला दावा फडणवीस यांनी फेटाळला आहे

काळजीवाह म्ख्यमंत्री म्हणून कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतलेले नाहीत ब्लेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्याला काहीही निधी मिळाला नव्हता आणि या प्रकल्पात राज्याची भूमिका केवळ भूसंपादनापुरतीच मर्यादित होती असं फडणवीस यांनी सांगितलं

हेगडे यांचा दावा खरा असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली आहे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर बिगर भाजपा राज्यांसाठी हे अन्यायकारक आहे असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे

ते नागप्रात वार्ताहरांशी बोलत होते ऑक्टोबरमधे झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतक यांना प्रतिहेक्टर पंचविसशे रुपयांचं अर्थसहाय्य दयायला आताच्या सरकारचा विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या अर्थसहाय्याची मागणी फडणवीसांनी केली होती इंद्रधन्ष या लसीकरण मोहीमेच्या द्सऱ्या टप्प्याची स्रुवात आज केंद्र सरकारनं केली

याशिवाय काही ठराविक क्षेत्रांमध्ये जपानी मेंदज्वर आणि फ्ल्यू या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केलं जाणार आहे

पेट्रोल आणि डिझेलवर सध्या कोणताही नवा कर आकारण्याचा सरकारचा विचार नाहीअसं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं लोकसभेत आज एका प्रश्नाला उतर देताना त्यांनी ही माहिती दिली ई सिगारेटचं उत्पादन व्यापार वाहतूक साठा आणि जाहिरात याच्यावर बंदी घालणारं विधेयक आज संसदेनं मंजूर केलं राज्यसभेत आज आवाजी मतदानानं हे विधेयक संमत झालं या विधेयकापाठीमागे कोणताही छपा हेतू नाही असं आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी विधेयकावरच्या चर्चेत सांगितलं लोकसभैत काही दिवसांपूर्वीच हे विधेयक मंजूर झालं आहे हैद्राबादमधे पश्वैद्य महिलेवर सामूहिक बलात्कार आणि नंतर तिची हत्या झाल्याचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले राज्यसभेत विविध राजकीय पक्षाच्या सदस्यांनी महिलांविरुदधचे गून्हे रोखण्यासाठी कायदा आणि पोलीस व्यवस्थेत बदल तसंच कठोर शिक्षेची मागणी केली

या विषयावर चर्चा करण्याची आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी अधिक कठोर कायदे करण्याची ग्वाही सरकारनं सभागहाला दिली हैद्राबाद इथं झालेल्या डॉ प्रियंका रेड्डी अत्याचार प्रकरणी आज हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार इथं बाजार पेठ बंद ठेवन निषेध नोंदवण्यात आला बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथं महिला संघटनांनी आंदोलन केलं ध्वळे शहरात विश्व हिंदू परिषद आणि हिंदूत्वादी संघटनांनी निदर्शनं करून डॉ प्रियंका रेड़डी अत्याचार आणि खुन प्रकरणातील आरोपींना फाशीची मागणी करणारं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं वाशिम जिल्ह्यात विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्यावतीनं आरोपींना जाहीर फाशी देण्यासह महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा बनवून त्याची सक्तीनं अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं

याविषयीची अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून

पीपल्स ग्र्रिल्ला आर्मीच्या आजपासून स्रु झालेल्या स्थापना सप्ताहाला हिंसक वळण देत नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली ताल्क्यात प्रसलगोंदी इथले पोलिस पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या केली आहे सशस्त्र नक्षलवाद्यांनी काल रात्री पोलिस पाटील मासू पूंगाटी आणि कार्यकर्ते ऋषी मेश्राम या दोघांना प्रसलगोंदी गावातून बाहेर नेऊन त्यांची हत्या केली आज सकाळी प्रसलगोंदी आलेंगा रस्त्यावर त्यांचे मृतदेह आढळले अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्पचीही नक्षलवाद्यांनी नासध्स केली आहे या ठिकाणी वनविभागानं अनेक हत्ती पाळले असून पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात ध्ळे जिल्ह्यातल्या नकाणे वार गावालगत पांझरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू चोरांवर कारवाई करणाऱ्या ध्ळे ग्रामीणचे तहसीलदार किशोर कदम यांच्यासह पथकावर काल हल्ला झाला यात तहसिलदार कदम यांच्यासह दोघे जखमी झाले त्यांनी ताब्यात घेतलेले वाळू भरलेले ट्रॅक्टर पळव्न नेण्यात आले या घटनेचा निषेध करत राज्य तलाठी संघाच्या ध्ळे जिल्हा शाखेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली तसंच काळ्या फिती लावून आंदोलन केलं सर्व हल्लेखोरांना अटक करुन कारवाई होत नाही तोपर्यंत ध्ळे जिल्ह्यात कामबंद आंदोलन प्कारण्यात आलं आहे

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना येत्या श्क्रवारपर्यंत म्ंबई उच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलं आहे नवलखा यांच्यासह इतर काही कार्यकर्त्यांवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे रस्ता वाहतूक स्रक्षेच्या दृष्टीनं हेल्मेट सक्ती साठी हिंगोली जिल्ह्यात अभिनव उपक्रम राबवण्यात आला

यवतमाळ शहरात सत्यनारायण लेआऊट मधे एका लग्नघरी घरफोडी करून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा साडे पाच लाखांचा ऐवज लांबविला याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस आणि श्वान पथकानं घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे

आज सकाळ पासूनच प्र्णतः ढगाळ वातावरण होते या पावसामुळे तूर कापूस पीके धोक्यात आलं आहे येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तूरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे उदयापर्यंत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतरच्या चोवीस तासात किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे